त्यांनतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते एनआरसी आणि एनपीआर बद्दलही त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली एनपीआर मध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर विरोध केला जाईल असं ते म्हणाले या तिन्ही गोर्ष्टीबाबत जे वातावरण निर्माण केलं जात आहे ते मुस्लिम समाजासाठी धोकादायक आहे याचा संबंधित नेत्यांनी विचार करावा असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यासोबत राज्याच्या हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली राजकीय गोष्टी बाजूला ठेऊन राज्याला सहकार्य करण्याचं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी या भेटीत दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएम वारिस पठाण यांच्याकडून स्पष्टीकरण मागवणार आहे पक्षाचे खासदार म्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे अशा प्रकारच्या वक्तव्यांना पक्षाचा पाठिंबा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गरज पडल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये यासाठीची मार्गदर्शक तत्वे जाहीर करू असेही म्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी कर्नाटकमधे केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उदारमतवादी मौन का बाळगून आहेत असा प्रश्न भाजपानं उपस्थित केला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या नावाखाली कशा प्रकारचे कारस्थान सुरु आहे हेच पठाण यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत असल्याचं भाजपानं म्हटलं आहे पक्षाचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज दिल्लीत यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली

पाकिस्ताननं लष्कर ए तैयबा आणि जैश ए महमद सारख्या दहशतवादी संस्थांना निधी पुरवणं बंद न केल्यास पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा श्राराही दिला आहे

गूजरातच्या अहमदाबादमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी होणाऱ्या डिया रोडशो साठी तयारी सुरु आहे

भारतीय संस्कृती आणि वैविद्यता दर्शवणाऱ्या या रोडशोमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत असतील अहमदाबादमधल्या मोटेरा शिल्या सरदार पटेल स्टेडिअममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचा नमस्ते ट्रम्प कार्यक्रम होणार आहे जगातले हे सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून एक लाखांहून अधिक प्रेक्षकांची क्षमता या मैदानाची आहे भारतीय ज्ञारत परिषदेकडून सुवर्ण हरित प्रमाणपत्र मिळालेले हे पहिले स्टिडिअम असून ते वैशिष्टपूर्ण आहे जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या पूछ जिल्ह्यातल्या शाहापूर भागात पाकिस्तानी सैन्यानं युद्धविरामाचं उल्लंघन करुन उखळी तोफांचा मारा केला

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींना केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय मुक्त करण्यात येणार नाही या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केंद्र सरकारनं मद्रास उच्च न्यायालयात केला आहे

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दलाल ख्रिश्चन मिशेलला जामीन मंजूर करु नये असं सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितलं मिशेलच्या जामिनाला तपास संस्थांनी लेखी निवेदन देऊन विरोध केला आहे अत्यंत परिश्रमपूर्वक मिशेलचं प्रत्यपण झालं असून अनेक प्रभावशाली व्यक्तींसोबत त्याचे संबंध आहेत तसंच साक्षीदारांवर तो प्रभाव पाडू शकतो असं तपास संस्थानी म्हटलं आहे

नवी दिल्लीतल्या लाल किल्यात महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते भारतीय संतमहंतांनी वसुधैव कुटंबकमचा संदेश दिला आहे केवळ देशच नव्हे तर संपूर्ण जगात एक कुटुंब असल्याचं सिंह म्हणाले

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज नवी दिल्लीत या रोगाविरोधात केलेल्या तयारीचा आढावा वरिष्ठ अधिका यांसोबत घेतला देशात मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साहित्याचा पुरेसा साठा असल्याचं आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं

परंतु त्या तीनही जणांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी पाठवलं आहे

हर्षवर्धन यांनी सर्व राज्यांना अतिदक्षतेचा श्रीार दिला असून आता कोणताही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही आपल्या मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांनी एकत्रित रित्या काम करावं असं आवाहन माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे ते आजपासून हैदराबाद ांच्या दक्षिण विभागाच्या माध्यम एकक अधिका यांच्या दोन दिवसीय परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत होते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी अधिका यांनी संवाद धोरणं आखावीत असं त्यांनी सांगितलं सरकारी योजनांच्या लाभार्थीपर्यंत पोचत माध्यम एककांनी सकारात्मक बातम्या बनवाव्यात असं ते म्हणाले प्रसारभारतीनं न्यूज ऑन एअर च्या माध्यमातून याकामी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत तिर माध्यमांनीही तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सुजनशील रहावं असं जावडेकर यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणा या मन की बात या कार्यक्रमात आपले विचार जनते पुढं मांडणार आहेत

त्यात कोणते मुद्देघ्यावेत याबाबत लोकांनी आपलं मत कळवावीत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

आगामी भारत दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी आपण व्यापारविषयक चर्चा करणार असून आपण मोदी यांचे चाहते आहोत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे

ट्रम्प यांच्या दोऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण सुरक्षा आणि व्यापार यासह द्विपक्षीय संबंधावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या एकूण जागतिक व्यापारामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील वस्तू आणि सेवा द्विपक्षीय व्यापार तीन टक्क्यांच्या आसपास आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या उपक्रमाचं उद्घाटन करतील

ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलेसा हेली हिनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं

दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महिलांमधे भारताच्या विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी आपापल्या वजनी गटात आज कांस्य पदक पटकावलं